उत्तर प्रदेशात फरार गुंड विकास दुबेचा सहकारी अमर दुबे पोलिस चकमकीत ठार आता सविस्तर बातम्या इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी अनेक देश चीनला पर्याय शोधत असल्यामुळ वर्तमान जागतिक परिस्थितीचा लाभ भारताला मिळू शकतो असं म्हटलं आहे

कंपनीच्या इन्फी टीवी या मंचावरुन निलेकणी बोलत होते कार्यालयातून काम आणि घरातून काम करण्याच्या दरम्यान संतुलन साधण्याचा कंपन्यांचा उद्देश राहील कारण गेल्या दोन तीन महिन्यात जगातील कोट्यवधी लोकांनी घरातून काम करण्याच्या पद्धतीची चाचणी घेऊन पाहिली आहे

वाहतूक शहरांची रचना या सर्वांवर प्रभाव टाकणारा एक नवा समतोल राहील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली एडवर्ड ल्युटवाक चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे त्यांचे शेजारी देशांबरोबर शत्रुत्व निर्माण झाले असल्याचं अमेरिकेतील तज्ञ आणि लष्करी इतिहासकार डॉक्टर एडवर्ड ल्युटवाक यांनी सांगितलं आहे लडाख आणि दौलत बेग ओल्डी हवाई तळासह ताबा रेषेजवळ इतर ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधांचा विकास वेगानं केल्यानं चीनच्या योजनांना धक्का बसल्याचं त्यांनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं सीमेवर केलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दल ल्युटवाक यांनी भारत सरकारचं कौतुक केलं भारताला अमेरिका जपान आणि इस्राईलसह अनेक मित्र देश असून चीनला मात्र केवळ पाकिस्तानचाच पाठींबा असल्याचं त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं अमेरिका चीन व्हिसा चीनी अधिकाऱ्यांच्या विशिष्ट गटांवर व्हिसा निर्बंध लागू केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी जाहीर केलं आहे अमेरिकेचे अधिकारी पर्यटक आणि पत्रकारांना तिबेटमध्ये प्रवेशासाठी चीनकडून वारंवार आडकाठी आणली जात असताना चिनी अधिकारी मात्र अमेरिकेत सहज प्रवेश करू शकत असल्याचं निरीक्षण पॉम्पिओ यांनी नोंदवलं त्यामुळेच तिबेटमधील प्रवेशाबाबतचे धोरण ठरवण्यात सहभागी असलेल्या चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकाऱ्यांवर निर्बंध जाहीर करत असल्याचं त्यांनी सांगितलं तिबेटमधील नद्यांच्या स्रोतांजवळ पर्यावरणाचा होत ऱ्हास असल्याच्या आणि नागरिकांच्या मानवाधिकारांचा भंग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी तिबेटमध्ये सर्वांना प्रवेश मिळणे आवश्यक असल्याचं पोम्पिओ म्हणाले भारत अमेरिका हिंद प्रशांत प्रदेशात मुक्त सर्व समावेशक आणि शांततेच्या वातावरणासाठी यापुढेही काम करण्यास भारत आणि अमेरिकेने सहमती दर्शवली संयुक्त राष्ट्र संघटनेत विशेषतः सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी सहकार्य अधिक वाढवण्यास दोन्ही देशांनी मान्य केलं आहे परराष्ट्र विभागाचे सचिव हर्ष श्रींगला आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री डेविड हेल यांच्यात काल विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली यावेळी दोघांनी भारत आणि अमेरीकेच्या जागतिक पातळीवरील व्यूहात्मक भागीदारीचा आढावा घेतला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औषध आणि लस विकसीत करण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रात संबंध दृढ करण्याचंही दोघांनी मान्य केलं

कोरोनाच्या उद्रेकाचं पहिलं केंद्र असलेल्या चीनला झुकतं माप दिल्याचा आरोप अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेवर केला होता तसेच आरोग्य संघटनेनं दिशाभूल केल्यामुळेच जगभरात पाच लाखांहून अधिक नागिरकांना जीव गमवावा लागल्याचाही आरोप अमेरिकेनं केला होता

जुलैसाठीचा अन्नधान्य वाटप आजपासून टप्प्याटप्प्यानं सुरु होईल असं सरकारनं सांगितलं

राजस्थान मध्य प्रदेश पंजाब गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड हरियाना आणि बिहार या राज्यांमध्ये ही उपाय योजना राबवण्यात आली टोळधाड रोखण्यासाठी हवेतून फवारा करण्याची क्षमता वाढवल्याचंही मंत्रालयानं यावेळी सांगितलं

यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

नायब राज्यपालांचे सल्लागार बशीर अहमद खान यांनी देशभरातील अनलॉकच्या सवलतींच्या अनुशंगानं ही घोषणा केली

या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीयमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी किला राया पिथोरा आणि भारतीय पुरातत्व विभागाच्याआवारामध्ये वृक्षारोपण केल या स्मारकांच्या नूतनीकरणाच्या कामाचाही पटेल यांनीआढावा घेतला उत्तर प्रदेश चकमक उत्तर प्रदेश पोलीस दलाच्या विशेष कृती दलानं आज सकाळी एका चकमकीत फरार गुंड विकास दुबे याचा जवळचा सहकारी अमर दुबे याला ठार मारलं हमीरपुर जिल्हयात ही घटना घडली

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विकास दुबेला पकडण्यासाठी राज्य पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत विकास दु्बेचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला अडीच लाख रुपयांचं इनामही सरकारनं जाहीर केलं आहे

चीनमधील विशिष्ट गटांवर अमेरिकेद्वारे निर्बंध लागू

सीमा क्षेत्रातील धोरणात्मक रस्ते पुल आणि बोगदे बांधण्याच्या कामाला गती

उत्तर प्रदेशात फरार गुंड विकास दुबेचा सहकारी अमर दुबे पोलिस चकमकीत ठार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार